त्यानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व्हिडियो कॉन्फरन्सिंगद्वारे देशभरातल्या प्रधानमंत्री भारतीय जनौषधी परियोजना केंद्रांना संबोधित करत आहेत

ही केंद्रं वाजवी दरात दर्जेदार औषधांचा पुरवठा करतात या केंद्रांच्या चालकांशी तसंच लाभार्थ्यांशी मोदी संवाद साधत आहेत

नागपूर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन आज संध्याकाळी चार वाजता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व्हिडीओ लिंकद्वारे करणार आहे

या प्रकल्पाच्या खापरी ते सीताबर्डी या मार्गीकेचं उद्वाटन आज प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होत आहे साडेतेरा किलोमीटर लांबीच्या या मार्गावर खापरी नवीन विमानतळ दक्षिण विमानतळ विमानतळ आणि सीताबर्डी अशी पाच स्थानकं आहेत

महिलांचं सक्षमीकरण आणि सामाजिक कल्याण यासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला आणि संस्थांना महिला आणि बालविकास मंत्रालयाकडून हे पुरस्कार दिले जातात असं या खात्याच्या मंत्री मेनका गांधी यांनी सांगितलं बेटी बचाव बेटी पढाव योजनेअंतर्गंत महिलांच्या लिंग गुणोत्तरात सुधारणा करण्यासाठी असामान्य कामगिरी केल्याबद्दल यंदा एक खिडकी केंद्राला आणि राज्यालाही नारी शक्ती पुरस्कारानं गौरवलं जाणार आहे प्रादेशिक आकांक्षांची पूर्तता झाली तरच देशाचा सर्वकष विकास होईल असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे ते काल तामिळनाडूमध्ये चेन्नईजवळ किलाम्बक्कम इथं रालोआमधल्या सहकाऱ्यांनी आयोजित केलेल्या एका महामेळाव्यात बोलत होते रालोआ सरकार प्रादेशिक आकांक्षांच्या पूर्ततेकडे पुरेपूर लक्ष देत आहे असं ते म्हणाले विविधता असलेल्या आपल्या देशात लहानशा गावांमध्ये राहणाऱ्या जनतेच्या आकांक्षा लक्षात घेतल्याच पाहिजेत असं त्यांनी सांगितलं

केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या जवानांचं जीवनमान उचावण तसंच त्यांच्या कामाची स्थिती सुधारण यासाठी सरकार वचनबद्ध आहे असं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितलं

असं ही सिंह यांनी सांगितलं जवानांचं मनोबल वाढवण्यासाठी सरकारनं घेतलेल्या निर्णयांची सिंह यांनी उजळणी केली यामधे जवानांना देण्यात येणा या हवाई प्रवास सुविधेचा समावेश आहे

कारगील कुरियर सेवेचे राज्य समन्वयक आमीर अली यांनी ही माहिती दिली

तर अनेक प्रवाशांना श्रीनगर कारगील आणि जम्मू इथं हलवलं असल्याचं अली यांनी सांगितलं श्रीनगर कारगील लेह हा महामार्ग बंद झाल्यानं हे प्रवासी अडकून पडले होते जे के एल एफ अर्थात जम्मू कश्मीर लिबरेशन फ्रंटचा नेता यासीन मलिक याला सार्वजनिक सुरक्षा कायद्याअतंर्गत अटक करण्यात आली आहे त्याला जम्मूमधल्या कोटबलावल अेल्या तुरुंगात पाठवलं जाणार असल्याचं अधिका यांनी सांगितलं

जमाते ईस्लामीवर बंदी घातल्यानंतर आता केंद्रीय गृहमंत्रालय हर्रीयत कॉन्फरन्स् तिर विभाजनवादी राजकीय पक्षांवर बदी घालण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे

जम्मू आणि कश्मीर उद्योजकता विकास संस्था खादी आणि ग्रामोद्योग मंडळ सुक्ष्म मध्यम आणि लघु उद्योग मंत्रालय आणि भारत सरकार यांनी संयुक्तरित्या ही कार्यशाळा आयोजित केली होती

त्यापक्री दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजतं जम्मू शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या या बसस्थानकाच्या संकुलात दुपारी बाराच्या सुमाराला हा स्फोट झाल्याची माहिती पोलिसांच्या सूत्रांनी दिली केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आज लखनौ धिं एक लाख कोटी रुपयाच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाची पायाभरणी करतील

या कार्यक्रमाला परिवहन मंत्री नितीन गडकरी तसंच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित राहणार आहेत

दृष्टीबाधितांसाठी सोयीच्या ठरणाऱ्या पाच नव्या नाण्यांचं प्रकाशन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं

भारत जगामध्ये सर्वाधिक वेगानं विकसित होणारी अर्थव्यवस्था बनला असून देशात व्यवसायांसाठी अतिशय सकारात्मक आणि पोषक वातावरण निर्माण झालं आहे असं उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी सांगितलं आहे पराय्वेची राजधानी असुन्सियों इथं त्यांनी भारतीय समुदायाशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते

लोकपाल नियुक्तीसंदर्भात नेमण्यात आलेल्या निवड समितीच्या बळकीची तारीख कळवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं सरकारला दहा दिवसांची मुदत दिली आहे लोकपाल संदर्भात सर्वोच्च न्य्यायालयाच्या माजी न्यायाधीश रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखालील शोध समितीचा विचारविनिमय पूर्ण झोला असून आता हा मुद्दा निवड सभितीकडे गेलेला आहे असं ऍटर्नी जनरल यांनी न्यायालयाला सांगितलं श्रीलंकेतल्या तामीळ अल्पसंख्याकांनी राजकारणाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्याची गरज श्रीलंकेचे माजी संरक्षण सचीव गोताबाया राजपक्षे यांनी व्यक्त केली आहे देशाच्या प्रगतीसाठी आर्थिक विकासावर भर दिला पाहिजे असंही त्यांनी म्हटलं आहे गोताबाया हे श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती महिंदा राजपक्षे यांचे भाऊ आहेत नागरिकत्व सुधारणा विधेयकाबाबत ईशान्येतल्या राज्यामधल्या सर्व संबधितांना विद्वासात घेतलं तर आपला पक्षही या विधेयकाबाबत विचार करायला तयार आहे असं मेघालयाचे मुख्यमंत्री आणि नॅशनल पीपल्स पार्टीचे नेते कॉनरेड संगमा यांनी म्हटलं आहे

आदिवासी बहुल जिल्ह्यांमध्ये प्राथमिक शाळांच्या अभ्यासक्रमात गोंडीचा समावेश करण्याचा निर्णय मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी घेतला आहे

तेलगू देसम पार्टीला सेवा पुरवणाऱ्या माहिती चोरी प्रकरणात सामील असलेल्या आयटी कंपनीच्या चौकशीसाठी तेलंगणा सरकारनं विशेष तपास पथक नेमलं आहे